न्यायालयाची स्थगिती हे प्रकरण घटनापीठाकडं वर्ग करण्याचा निर्णय देशभरतली सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं खुली करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्रसरकारनं उत्तर देण्याचे

अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतल्या बंगल्याच्या आवारातलं अनधिकृत बांधकाम पाडायला मुंबई उच्च न्यायालयाची उद्यापर्यंत स्थगिती

मात्र या कायद्याचा आतापर्यंत ज्यांना लाभ मिळाला आहे तो कायम राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे न्यायमूर्ती एल

राव यांच्या अध्यक्षतेखालच्या त्रिसदस्यीय पिठानं आज हा निर्णय दिला मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून त्यावर सुनावणी करण्यासाठी सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली हे घटना पीठ स्थापन करण्यात येणार आहे

दरम्यान चालू वर्षातल्या प्रवेश प्रक्रिया तसंच नोक यांवर याचा परिणाम होणार आहे म्हणून हा निकाल धक्कादायक आहे असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे यासंदर्भात मुख्यमंत्री उद्या बैठक घेणार असून सोमवारी सरन्यायाधीशांसमोर याबाबत निवेदन केलं जाणार आहे मात्र राज्यसरकार या निणर्याला आव्हान देणार असल्याचं ते म्हणाले मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यामुळे या समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी केलेल्या आपल्या सरकारचे प्रयत्न फुकट गेले आहेत अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली आहे मराठा समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीनं हा काळा दिवस असून हे आरक्षण टिकावंअसं सध्याच्या आघाडी सरकारच्या मनातच नव्हतं असं शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी म्हटलं आहे फडनवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या भ्रष्टाचारावर कॅगने शिक्कामोर्तब केलं आहे

कॅगच्या अहवालाने मागील सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेतल्या फसवणुकीचा फुगा फुटला आहे असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे देशभरातली सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं खुली करावीत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्रसरकारनं उत्तर द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत

मात्र महाराष्ट्रासह काही राज्यांनी यासाठी अद्याप परवानगी दिली नाही यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असल्याचं अहमदाबाद शिल्या एका संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे

सिंधूदूर्ग जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे

संजय केसरे यांनी दिली

कोरोना लॉकडाऊनमुळे शाळांनी विद्यार्थ्यांची फी माफ केल्यास शिक्षकांचं वेतन सरकारनं द्यावं अशी मागणी राज्यसभेच्या खासदार प्राध्यापक डॉक्टर फौजिया खान यांनी केली

परभणी जिल्ह्यातून नीट परीक्षेसाठी केंद्रावर जाणा या विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे या परीक्षेसाठी जिल्ह्यातले सुमारे दोन हजार विद्यार्थी बसले आहेत अभिनेत्री कंगना रानौत हिच्या बंगल्याच्या आवारातलं अनधिकृत बांधकाम तोडायला मुंबई उच्च न्यायालयानं उद्यापर्यंत स्थगिती दिली आहे कंगनाच्या मुंबईतल्या बंगल्याच्या आवारातलं बांधकाम तोडण्याच्या मुंबई महानगरपालिकेनं काल दिलेल्या नोटिशीनुसार आज कारवाई सुरु झाली ती थांबवण्यासाठी कंगनानं आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं उद्यापर्यंत स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश न्यायालयानं आज दिले दरम्यान कंगनाच्या बंगल्यावर कारवाईसंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजही धमकीचे दूरध्वनी आल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे यापैकी एक दूरध्वनी हिमाचल प्रदेशातून आल्याचं तर अन्य दोन दूरध्वनी तिर ठिकाणाहून आल्याचं या बातमीत सांगितलं आहे अभिनेत्री कंगना रानौत हिच्या विधानांना अनावश्यक महत्त्व देऊ नये असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे मुंबई पोलिसांचं काम लोकांना गेल्या अनेक वर्षापासून माहिती आहे अशा विधानांना लोक फारसं महत्त्व देत नाहीत असं पवार यांनी म्हटलं आहे अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला आज सकाळी मुंबईतल्या भायखळा कारागृहामध्ये हलवण्यात आलं

ऑक्सफर्डच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी तात्पुरती स्थगित करण्यात आल्याच्या बातमीचे नकारात्मक पडसाद आज बाजारात उमटल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं

परभणीच्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह अन्य दोघांना साडेचार लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने काल ताब्यात घेउन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला

दरम्यान स्वाती सूर्यवशी यांच्यासह अन्य दोघांना आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

या पथकात केंद्र शासनाच्या विविध विभागातील सहसचिव आणि संचालकांचा समावेश आहे हे पथक गडचिरोली आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील गावांना भेटी देऊन शेतीविषयक घरांचे तसेच तिर सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत विजेच्या वाढीव बिलाच्या विरोधात आज सिंधुदूर्ग भाजपाच्या पदाधिका यांनी कुडाळ श्वल्या महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली यावेळी विविध मागण्यांचं निवेदन अधिक्षक अभियंत्यांना देण्यात आलं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून प्रतापराव दिघावकर यांनी आज पदभार स्वीकारला गडचिरोलीत ढगाळ वातावरण असून द्पारी हलका पाऊस पडला सातारा जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत भ्ंडारा जिल्ह्यातही ढगाळ वातावरण आहे सातारा जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पदवी आणि पदव्युत्तर अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या परीक्षांबाबतचं परिपत्रक मुंबई विद्यापीठानं आज जारी केलं

ऑक्सफर्ड विद्यापीठानं ऍस्ट्रा झेनेका बरोबर ही लस तयार करण्यासंदर्भात करार केला आहे असा प्रकारे लस निर्माण मधेच थांबवणं कधी कधी करावं लागतं यात नवीन असं काही नाही त्यात संशोधन करून प्रन्हा चाचण्यांना सुरुवात केली जाईल असं ऍस्ट्रा झेनेकाच्या प्रतिनिधींनी सांगितलं

येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतेक सर्व ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर या काळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा श्रीारा हवामान विभागानं दिला आहे